कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट वा प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे

मात्र बाजार संक्लं आणि मॉल्समधली दुकानं उघडायला परवानगी दिलेली नाही असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे ई कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूच विकता येतील तसंच मद्यविक्रीवर बंदी कायम असल्याचं सरकारी आदेशात म्हटलं आहे

पालघर जिल्ह्यात दररोज कोरोना विषाणू बाधीतांची संख्या वाढत आहे

यातील नऊ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे नाशिक जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधीत रुग्ण असल्याचा अहवाल काल रात्री मिळाला यातले दोन बाधीत रुग्ण हे मालेगाव इथले आहेत तर एक येवला आणि एक नाशिक मधला आहे

अमरावती इथं आतापर्यंत सोळा कोरोना विषाणूग्रस्त आढळले असून त्यपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे

नंद्रबार जिल्ह्यात आज आणखीन एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्यानं आता कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या आठ वर पोहचली आहे

त्याम्ळं त्याला विलगीकरण करुन त्याचे नम्ने तपासणीसाठी पाठवले होते

आमोद गडीकर यांनी दिली आहे

ध्वळे इथल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे

धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधीतांची संख्या एकवीस असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे परभणीत दोन दिवसांच्या संचारबंदीनतर आज सकाळी अत्यावश्यक वस्तंच्या खरेदीसाठी बाजार पेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती किराणा तसंच भाजीपाला घेण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं दिसून आलं या काळात परभणी जिल्हयात अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर राखलं जात नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नागप्रच्या सतरंजीप्रा इथून वर्धा इथं रुग्णवाहिकेत आलेल्या एका महिलेविरुदध साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे कोणतीही परवानगी न घेता ही महिला वर्धा इथल्या तिच्या नातेवाईकांकडे जाऊन रुग्णवाहिकेतून परतली होती या महिलेसह तिचे नातेवाईक रुग्णवाहिका मालक तसंच चालकाविरुद्ध ग्न्हा दाखल केला आहे

म्स्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना आजपासून सुरू झाला दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी काल चंद्रदर्शन झाल्याचं जाहीर केल्यावर रमजानचा पहिला रोजा आज पाळण्यात येत आहे करोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वीभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याची तरविह प्रार्थना घरात राहनच केली सर्व म्स्लिम बांधवांनी रमजान महिन्यात करावयाचे धार्मिक विधी घरात राहनच करावे असं आवाहन अनेक धर्मग्रू मृस्लिम नेते धार्मिक संस्था यांनी केलं आहे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन याचा सामना करत आहोत आपण हा सण एकमेकांना भेटून आणि उत्सवासारखा सार्वजनिक ठिकाणी साजरा करतो मात्र यंदा रमजानच्या महिन्यात स्रक्षित अंतराचे काटेकोरपणे पालन करावं आणि घरग्ती स्वरूपातच धार्मिक कार्यक्रम साजरे करावेत असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी केलं आहे रमजानच्या काळात टाळेबंदी आणि संचारबंदीच उल्लंघन होऊ नये म्हणून मुंबई पोलीस ड्रोन चा वापर करणार आहेत याबाबत सर्व धर्मग्रू बरोबर बोलणं झालं असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली

यादरम्यान रेड झोन मध्ये असणाऱ्या भागात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्न वाटप केलं जाणार आहे असही ते म्हणाले दरम्यान गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी सर्व म्स्लिम समाजाला सहकार्याचं आवाहन केलं आहे राज्य सरकारनं यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या त्कड्या तैनात केल्या आहेत

टाळेबंदीमुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि शेतमालाचे भाव घसरले आहेत राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतातून हा शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे

कृषी मंत्री दादा भूसे यांनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी अन्य कृषी अधिकारी देखील उपस्थित होते

जगभरात आज जागतिक हिवताप दिन साजरा होत आहे

जनतेनं हिवताप निर्मूलनाची सुरुवात माझ्या पासून या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे जनतेनं परिसर स्वच्छता डासांची पैदास रोखणं खिडक्यांना बारीक जाळ्या बसवणं डास पळवणारी औषधं वापरणं यासारखे उपाय अमलात आणून हिवताप दूर करावा असा सल्ला आरोग्य खात्यानं दिला आहे

त्यात या वस्त्यांमधल्या रूग्णांची संख्या जास्त आहे

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे